या स्विधेमुळे दोन्ही देशांमधले स्टार्ट अप उपक्रम एकमेकांच्या अधिक जवळ येऊन एकत्रित काम करू शकतील ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम अर्थात पौर्वात्य आर्थिक मंचातल्या भारतीय उद्योग विभागाला भेट दिल्यानंतर मोदी यांनी या मंचाच्या आंतरराष्ट्रीय जिगोरो कानो ज्युदो स्पर्धा या मुख्य क्रीडा कार्यक्रमाला भेट दिली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि जपानचे प्रधानमंत्री शिंजो अबे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ही स्पर्धा भरवली जाते

या वर्षी या स्पर्धेत सहभागी भारतीय संघात सहा पुरुष ज्यूदो खेळाडूंचा समावेश आहे त्या आधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्लादीव्होस्तोक इथं भरलेल्या पौर्वात्य आर्थिक मंचाच्या खुल्या अधिवेशनाला संबोधित करताना रशियाच्या पूर्व टोकाकडच्या भागाच्या विकासासाठी एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचं कर्ज देण्याची महत्वपूर्ण घोषणाही केली ही घोषणा अतिपूर्वेकडील देशांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या भारताच्या धोरणाला मोठी चालना देणारी ठरली आहे रशियात व्लादीवोस्तोक इथं झालेल्या पौर्वात्य आर्थिक मंचाच्या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे प्रधानमंत्री शिंजो अबे यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली भारत प्रशांत महासागर क्षेत्राबाबत दोन्ही नेत्यांनी या बैठकीत एकसारखीच मतं मांडली अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी आज बातमीदारांना दिली हे क्षेत्र स्रक्षित आणि संपन्न बनवण्यासाठी ते म्क्त आणि ख्लं असावं असं मत दोघांनीही व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं दोन्ही देशांदरम्यान या वर्षी डिसेंबरमध्ये नवी दिल्ली इथं होणाऱ्या वार्षिक द्विपक्षीय परिषदेच्या आधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची समोरासमोर एकाच वेळी एकत्र बैठक आयोजित करण्याचा निर्णयही दोन्ही नेत्यांनी घेतला दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच मंत्री स्तरीय बैठक असेल या दोन्ही देशांच्या आफ्रिकी देशांसोबतच्या त्रिपक्षीय संबंधांबाबत तसंच भारत जपान आणि अमेरिका अशा त्रिपक्षीय बैठका यापुढेही सुरू ठेवण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली सध्या मलेशियात वास्तव्याला असलेला फरार वादग्रस्त मुस्लिम धर्म धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या हस्तांतरणाबाबतचा मुद्दा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मलेशियाच्या प्रधानमंत्र्यांकडे उपस्थित केला आहे या परिषदेदरम्यान मोदी यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री डॉक्टर महाथीर बीन मोहम्मद यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधला व्यापार तसच नाईकच्या हस्तांतरणाबाबत चर्चा केली यासंदर्भात भारतीय अधिकारी मलेशिया सोबत सातत्यानं पाठप्रावा करतील असही गोखले यांनी सांगितलं भारताच्या दौऱ्यावर या महिन्यात येणार असलेले मंगोलियाचे अध्यक्ष बेत्लगा यांच्याशीही मोदी यांनी चर्चा केली आयएनएक्स मिडिया आर्थिक घोटाळाप्रकरणी माजी अर्थमंत्री पी चिंदबरम यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयानं आज चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे

दोन दिवसांची सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांना आज न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं सुनावणी दरम्यान चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली होती तर सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन काल फेटाळला होता न्यायालयात या प्रकरणाची चौकशी स्रु असून चिंदबरम यांना या टप्प्यावर अटकपूर्व जामीन दिला तर त्याचा तपासावर विपरित परिणाम होऊ शकतो असं न्यायमूर्ती आर भानूमती आणि न्यायमूर्ती ए एस बोपण्णा यांच्या पीठानं म्हटलं आहे सी बी आय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं गेल्या काही वर्षात उच्च दर्जाची विश्वासार्हता कमावली असून देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांनी दाखवलेल्या भरवशाची पूर्ण जाणीव संस्थेनं ठेवली आहे असं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्य मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत भरवण्यात आलेल्या पहिल्या सायबर ग्न्हे अन्वेषण विषयक परिषदेत ते आज बोलत होते जगभरातल्या इंटरनेट वापरात भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्यामुळे सायबर ग्न्हेविषयक माहिती देशासाठी महत्वाची असल्याचं ते म्हणाले

निवृतीवेतनधारकांच्या समस्यांचं वेळोवेळी निराकरण केलं जाईल असं आश्वासन केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृतीवेतन मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित निवृतीवेतन आणि निवृतीवेतनधारक कल्याण विभागानं आयोजित केलेल्या बैठकीत ते आज बोलत होते निवृतीवेतन धारकांच्या समस्यांविषयी सरकार संवेदनशील असून त्यांच्या मागण्या पूर्ण केले जातील असं सांगून ते म्हणाले की निवृतीवेतन धारकांच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी दस्तावेदांच्या प्रक्रियेचं जास्तीत जास्त डिजिटलीकरण करण्यावर सरकार भर देत आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि पोर्टलच्या माध्यमातून निवृत्तीवेतन अदालतही सरकारनं सुरू केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतिनिमित्त आज देशभरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला

राज्यातल्या तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक प्रस्कार प्रदान करण्यात आले यामधे प्ण्याच्या विस्डम वर्ल्ड या शाळेच्या म्ख्याध्यापिका राधिका दळवी म्ंबईतल्या अणूऊर्जा कैंद्रिय शाळेचे शिक्षक डॉ ए जेबीन जोएल आणि अहमदनगरच्या श्री समर्थ विद्यामंदीर प्रशालेचे शिक्षक डॉ अमोल बाग्ल यांचा समावेश आहे शिक्षक हे राष्ट्रीय विकासाचे शिल्पकार असून त्यांनी विद्यार्थ्यांमधे लोकशाही समानता न्याय तसंच धर्मनिरपेक्षतेची मुल्यं बिंबवावीत असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड यांनी केलं आहे

एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी शिक्षकांनी सक्रीय व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या महात्मा गांधीजींच्या दिडशेव्या जयंती निमित त्यांना हीच खरी आंदराजली ठरेल असं त्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या संदेशात म्हटलं आहे शिक्षकांनी पद्धती पेक्षा परिणामाकडे लक्ष द्यावं असा सल्ला त्यांनी दिला आहे विविध क्षेत्रातल्या प्रशिक्षकांना केंद्र सरकारनं आज कौशल्यचार्य प्रस्कारांनी सन्मानित केलं

स्किल इंडिया मोहिमेचे आधारस्तंभ ठरणाऱ्या प्रशिक्षकांचा सन्मान करण्यासाठी कौशल्यचार्य प्रस्कार दरवर्षी दिले जातील असं केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांनी या कार्यक्रमात सांगितलं तर भारतात क्शल मनुष्यबळाचा तुटवडा असल्यामुळे देशाच्या औद्योगीकरणाला खीळ बसली असून स्किल इंडिया मोहिमेमुळे सुसज्ज अशा क्शल मनुष्यबळाची गरज भागवली जाणार आहे असं या विभागाचे राज्यमंत्री राजक्मार सिंग यांनी सांगितलं समाजातल्या सामाजिक आणि आर्थिक द्र्बल घटकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमांमधे कैंद्रिय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता विभाग सक्रीय सहभागी आहे असं विभागाचे मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी सांगितलं आकाशवाणीला दिलेल्या म्लाखतीत ते बोलत होते शरण आलेल्या माओवाद्यांसाठी नक्षलग्रस्त भागांमधे कारागिर प्रशिक्षण योनजेअंतर्गत आयटीआय या भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधून एक वर्षाचा विशेष अभ्यासक्रम स्रु करण्यात आला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं कौशल्य विकास कार्यक्रमात मोठया प्रमाणावर वाढत असलेला महिलांचा सहभाग उत्साहवर्धक आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं बेटी बचाव बेटी पढाव योजनेची यशस्वी अंमलबजावणी करणाऱ्या राज्य आणि जिल्ह्यांचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते गौरव होणार आहे नवी दिल्लीत उद्या हा सन्मान आणि पुरस्कार वितरण सोहळा होईल बेटी बचाओ योजनेद्वारे महिला पुरुष गुणोतर म्हणजेच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढवणाऱ्या राज्य आणि जिल्ह्यांना प्रोत्साहन देणं हे या पुरस्कार देण्यामागचं उद्दीष्टं आहे

प्दद्द्चेरी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार एम एन आर बालन यांची बिनविरोध निवड झाली आहे

एफ ए टी एफ या जागतिक दहशतवादी विरोधी संस्थेच्या आशिया प्रशांत गटाच्या प्ढच्या आठवडयात थायलंडमधे बँकॉकला होणा या बैठकीत पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कृती योजनेवर चर्चा होणार आहे

त्यानंतर पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यासंबधी अंतिम निर्णय ऑक्टोबरमधे पॅरिस इथं होणा या बैठकीत घेतला जाईल न्यूयॉर्क इथं स्रू असलेल्या अमेरिकी ख्ल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालनं प्रुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

दरम्यान कॅनडाची य्वा टेनिसपटू बियांका ऍन्ड्रेस्क्यू अमेरिकी ख्ल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठणारी या दशकातली सर्वात तरुण महिला टेनिसपटू ठरली आहे